कोरोना काळात अधिवेशन घेणं आव्हानात्मक होतं महाराष्ट्र कधी थांबला नाही महाराष्ट्र कधी थांबणार नाही या ब्रीदवाक्याला जागून अधिवेशनाचं कामकाज झालं असं मूख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी अधिवेशन संपल्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमांचं पालन करावं अन्यथा राज्य सरकारला नाईलाजानं टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते

कोरोना संकटात लॉकडाऊनचा फटका उद्योग आणि सेवा क्षेत्राला बसला मात्र शेतीने आधार दिला म्हणून या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी प्राधान्य देण्यात आलं भांडवली खर्चाला चालना देण्याच्या दृष्टीनं शेती सोबतच फक्त कोविड केंद्रीत नं ठेवता सर्वसमावेशक आरोग्य सुविधांचा विकास महिला सक्षमीकरण पायाभूत सुविधा यावर या अर्थसंकल्पात भर दिला आहे या क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यकता भासल्यास कर्ज घेण्याचं सरकारचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं राज्य सरकारच्या योजना या गरीब आणि मध्यमर्गीयांसाठी असून श्रीमंत घरातील महिलेच्या नावावर घर नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देताना त्याला मर्यादा लावणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं

या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी आणि प्रादेशिक विभागांसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे कोणत्याही विभागावर अन्याय होऊ नये हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं सांगत यंदाचा अर्थसंकल्प जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सार्थ ठरेल असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला राज्याच्या अर्थसंकल्पात कोणताही धाडसी निर्णय किंवा काहीही नवं नाही असं सांगत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय दिलं असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते

हा अर्थसंकल्प राज्याचा की मुंबई चा असा प्रश्न पडावा अशा घोषणा या अर्थसंकल्पात आहेत हा लढणारा नाही तर रडणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेदरम्यान केली अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दिसतही नाही असं ते म्हणाले या चर्चेत संग्राम थोपटे प्रकाश सोळंके राधाकृष्ण विखे पाटील आदींनी सहभाग घेतला तत्पूर्वी राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एकही पाणीपुरवठा योजना वीज बिल न भरल्यामुळे बंद केलेली नाही मात्र ही वीज बिलं भरलीच पाहिजेत असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत प्रश्रोत्तराच्या तासात स्पष्ट केलं टेस्ला मोटार वाहन कंपनी राज्यात यावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले आहेत ही कंपनी त्यासाठी अनुकूल असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावरच्या प्रशाला उत्तर देताना स्पष्ट केलं लघु आणि मध्यम उद्योगांना एमआयडीसी तील राखीव भूखंडावर तयार शेड विकत अथवा भाड्यानं उपलब्ध करून देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलं आहे असं उद्योग मंत्र्यांनी सांगितलं घाटघर उदंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या भूखंडाबाबत कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार द्यावी लागणारी भरपाई खूप जास्त आणि अवास्तव असल्यानं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं

हा प्रस्ताव तपासून घेण्याचं उपाध्यक्षांनी जाहीर केलं

तसेच यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले मात्र त्यानंतरही विरोधक वाझे यांच्या निलंबनावर आणि अटकेच्या मागणीवर ठाम राहिले विरोधकांनी सरकारच्या विरोधात पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास सभापती रामराजे निंबाळकर यांनी पंधरा मिनिटांसाठी स्थगित केला सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावून धरली विधानसभेत देखिल या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोरील हौदात येऊन सचिन वाझेच्या निलंबनाची मागणी करत प्रचंड गदारोळ केला वार्ताहरांशी बोलताना विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी देखील सचिन वाझे यांच्यावर कारावाईची मागणी केली संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज कृषी सुधारणा कायद्यावर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी गदारोळ केला दुपारच्या सत्रात लोकसभेत शेतकरी आंदोलनावरच्या चर्चेची मागणी पुढे आली

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत खासदार रिता बह्गुणा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाला हे लिखित उत्तर दिले

राज्यसभेतही कृषी सुधारणा कायद्यावरून कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं

यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं दोन्ही सभागृहाचं कामकाज आता सोमवारी सुरू होईल

कोरोनाची लागण झालेल्या एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचा यांनाही आता वैद्यकिय उपचाराचा खर्च मिळणार आहे

यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश असल्याचं परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव यांनी काढले आहे

भाजपच्या पहिल्या फळीतील ते जेष्ठ नेते होते त्यांनी भाजपच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले येत्या दोनदिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातल्या काही भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असूनविदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे